नवी दिल्ली इथविर्ताहरात्ति केंद्रीय अर्थमक्ती निर्मला सीतारामन यात्ती ही माहिती दिली जीएसप्रिमधे जमा झालेला कर परतावा स्वयद्विलित असेल या महिन्याच्या शेवाी तो लागू केला जाईल असहीत्यातीी साशितला निर्यातदारास्त्रीठी प्राथमिक क्षेत्र कर्ज प्रणालीत सद्यांधन करण्यात आलञ्ञिहे

साता यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यार्ती आज भाजपात प्रवेश केला त्याआधी त्यांनी काल राष्ट्रवादी काँप्रेस पक्ष आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता नवी दिल्लीत केंद्रीय गृहमक्षी अमित शाह याच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमक्ती देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते

आगामी विधानसभेत महायुतीचच सरकार येईल

ते आज बारामतीत जनसभेत बोलत होते विरोधक सातत्यानं ड्हीएमला दोष देतात त्यांच्या सत्ताकाळात व्हेीएम दोषी नव्हतं का सध्या विरोधकांची अवस्था नापास विद्यार्थ्यांसारखी झाली आहे मुख्यमंत्र्यांच्या सभेत राष्ट्रवादी काँप्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोधी घोषणाबाजी केली पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं

राष्ट्रवादी कॉंप्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचा भव्य मेळावा आज मुद्धित प्रदेश कार्यालयात पार पडला यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते युवा सेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे याघ्वा जन आशिर्वाद यात्रेच्या चौथ्या प्रियाला आज सिप्ट्रिर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्या पासून सुरुवात झाली

या मेळाव्याला उद्योग महीी सुभाष देसाई गृह आणि वित्त राज्यमहीी दीपक केसरकर खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक असे मान्यवर उपस्थित होते पाणी वाचवण्याचा सद्धि देणाऱ्या जलद्त या विशेष वाहनाला केंद्रीय पर्यावरण आणि वनत्रिसद्धमाहिती आणि प्रसारणमद्दीी प्रकाश जावडेकर यापीीआज हिरवा झेंडा दाखवला पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी या कार्यक्रमाचखियोजन करण्यात आलखित पुण्यात जिल्हा विकास समन्वय आणि पाहणी समिती अंतर्गत विविध विकास कामांचाही त्यांनी आढावा घेतला समन्वीत शालेय शिक्षण योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात सर्व शाळांमधे वाचनालय सुरु केलं जाईल तसंच क्रीडा साहित्यही उपलब्ध करणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

भारत आणि पोलंडनं व्यापार सहकार्य अधिक दृढ करण्याचा संकल्प केला आहे कोल्हाप्रात दोन दिवसांच्या दौ यावर आलेल्या पोलंडच्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळानं आज कोल्हापूरात ही माहिती दिली कोल्हापूरचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याबरोबर या प्रतिनिधी मंडळाची बैठक झाली

त्यांनी आज नंद्रबारमधे आढावा बैठक घेतली कुपोषण अशक्तपणा यासह आरोग्याचे अनेक गंभीर प्रश्न नंदुरबार जिल्ह्यात आहेत यावर मोठी मेहनत घेण्याची गरज कांत यांनी व्यक्त केली

अमरावती पूणे अमरावती आणि नागपूर कोल्हापूर नागपूर या रेल्वे गाड्याद्या वसमत रेल्वे स्थानकावरील थाद्या वाढवण्यात आला आहे

धुळ्यात राष्ट्रीय जिल्हा आणि तालुका पातळीवर आज राष्ट्रीय लोकअदालतचं आयोजन करण्यात आलं यात धुळे महापालिकेचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला धुळे शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे

त्यामुळे पांझरा नदीला पूर आला

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे